ते आज सोलापूर जिल्ह्यात माढा मतदार संघात अकलूज इथं प्रचार सभेत बोलत होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैयक्तिक तसंच सामाजिक पातळीवर टीका करत असल्याचं मोदी म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पराभव समोर दिसत असल्यानं निवडणुकीतून माघार घेतल्याचा दावा मोदी यांनी केला आपल्या सरकारनं केलेल्या विविध कामांचा आढावा घेतानाच पंतप्रधानांनी पाणी प्रवठ्यासह इतर मुद्यावरुन विरोधी पक्षांवर टीका केला माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय वाटचालीला पन्नास वर्ष झाल्यानिमित्त मोदी यांच्या हस्ते मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे रिपाई नेते रामदास आठवले रासप नेते महादेव जानकर यांच्यासह माढा इथले भाजप महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार कांचन कुल आणि अनेक मान्यवर उपस्थित होते साखरेच्या दराबाबत केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळेच ऊस उत्पादकांना रास्त आणि किफायतशीर दर मिळू शकत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले देशात महाराष्ट्रासह इतर काही राज्यात अवकाळी पाऊस होऊन मोठं नुकसान झालं या नैसर्गिक आपत्तीतल्या आपदग्रस्तांच्या पाठीशी सरकार उभं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आहे

आपल्या जाहीरनाम्यातल्या आश्वासनांचा गांधी यांनी पुनरुच्चार करतानाच गांधी यांनी बेरोजगारी शेतकरी आत्महत्या इत्यादी मृद्यांवरून केंद्र सरकारवर टीका केली केरळ मधल्या वायनाड मतदार संघातूनही राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत इथं त्यांनी आज सकाळी मंदिरांमध्ये पूजा करून दर्शन घेतलं

चिदंबरम यांनी केला आहे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या नेत्या कनिमोझी यांच्या तुतीकोरीन इथल्या निवासस्थानावर आयकर विभागानं घातलेल्या छाप्याबद्दल ते बोलत होते फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दलच आयकर विभागाला खबर कशी मिळते असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे आयकर विभागानं कनिमोझी यांच्या घरून सुमारे दीड कोटी रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे दरम्यान आयकर अधिकाऱ्यांनी आज तामीळनाड्रत ए एम एम के पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरावर छापा घालून दीड कोटी रुपयांची रोकड जप्त केली टीटीव्ही दिनकरन यांच्या नेतृत्वातला हा पक्ष अंदीपट्टी विधानसभा जागेसाठी निवडणूक लढवत असून त्यासाठी उद्याच लोकसभेसोबतच मतदान होणार आहे

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गौस मोहम्मद अनवर गवंडी यांच्या घरातून ही रोख रक्कम आणि कारखान्यातून गुटखा जप्त करण्यात आला या प्रकरणी गौस मोहम्मद अनवर गवंडी यांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली आहे

प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधांसह वाहनांची सुविधाही प्रवली जाणार असल्याचं डांगे यांनी सांगितलं

बुलडाणा जिल्ह्यातही शेती आणि फळबागा विशेषत केळीच्या बागांचं नुकसान झालं वीज पडल्यानं काही जनावरं दगावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या अभिनेत्यानं दोन दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये कथितरीत्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा प्रचार केल्याबाबत वाद उत्पन्न झाला होता केंद्रीय गृहमंत्रालयानं अहमद याचं नाव आता काळ्या यादीत समाविष्ट केलं आहे दरम्यान निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालच्या विशेष निरीक्षकपदी बिहारचे माजी मुख्य निवडणूक अधिकारी अजय नायक यांची नियुक्ती केली आहे